महाराष्ट्रासह मध्य प्रदेश छत्तीसगड केरळ गुजरात दिल्ली राजस्थान कर्नाटक या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा यामध्ये समावेश होता

या चर्चेत आयसीयु खाटांची संख्या तसंच कोविड उपचारांसाठीच्या अन्य सुविधा वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी विशेष भर दिला तसंच चाचण्यांची संख्या वाढवावी आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं याचाही त्यांनी पुनरुच्चार केला वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची सुरळितपणे वाहतूक होणं आवश्यक असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं गृहमंत्री अमित शहा आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन तसंच उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल हेही या बैठकीत सहभागी झाले होते तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या देशातल्या प्रमुख उत्पादकांशीही मोदी आज चर्चा करणार आहेत वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धतेचा ते यावेळी आढावा घेणार आहेत

देशभरात कोरोना संसर्ग झपाट्यानं पसरत असताना छत्तीसगड मधून मात्र आज दिलासादायक बातमी आली आहे

इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत मात्र उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे

त्याखालोखाल राजस्थान उत्तरप्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो राष्ट्रपती महाराष्ट्रात मुंबईजवळच्या विरार इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातील आग दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुःख व्यक्त केलं आहे कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मुत्यूची बातमी ही अत्यंत दुःखद असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे त्यांनी या संदेशाद्वारे मृतांच्या कृटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली असून आगीत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशीही इच्छा व्यक्त केली आहे

पीएम मंबई आग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे ही घटना दुःखद असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं असून या घटनेत मरण पावलेल्यांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे

तसंच मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं आज मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही याप्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत फडणविस मागणी विरार मधल्या रुग्णालय आगीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विधानसभेतले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी आज केली माझ्या सद्ग्रभावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत कोरोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो असं फडणविस यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे

आकाशवाणीची सर्व केंद्रं

आकाशवाणी डीडी न्यूजच्या यूट्यूब चॅनेल्सवरही मन की बातचं थेट प्रसारण ऐकता येईल पोलीस अटक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिला या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेनं मुंबईतील पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक केली आहे याप्रकरणी अटक झालेले ते तिसरे पोलीस कर्मचारी आहेत याआधी सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक झाली होती

राज्यातील कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यानं निवडणूक आयोगानं आता रोडशो पदयात्रा तसंच द्चाकीवरून फेऱ्या काढण्यास मनाई केली आहे

याआधी झालेल्या सहा टप्प्यांच्या प्रचाराच्या काळात अनेक राजकीय पक्षांनी कोविडच्या नियमांना हरताळ फासल्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगानं हे आदेश काढले आहेत सर्व पक्षांना या नव्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक असणार आहे बहुतांश राजकीय पक्षांनी आता मोठ्या सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पंतप्रधान मोदी आज माल्दा मुर्शीदाबाद आणि बीरभूम या जिल्ह्यातील तसंच कोलकाता शहरातल्या मतदारांना दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्या आजच्या नियोजित जाहीर सभा रद्द केल्या आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं